टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरु असून त्याबाबत सर्व यंत्रणा सतर्क आहेत आता या भागातली रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर दररोज पत्रकार परिषद घेऊन पूर परिस्थितीबाबत माहिती देत आहेत

पूरग्रस्तांना जीवनावश्यक सेवा पुरवण्याबरोबरच आता पुनर्वसनाच्या कामाला प्राधान्य असल्याचं म्हेसेकर म्हणाले

मदत आणि बचाव पथकं दोन्ही जिल्ह्यात तैनात असली तरी गरजेनुसार त्यात कपात केली जाईल अशी माहितीही डॉ म्हैसेकर यांनी दिली पूर्यस्त भागात साचलेल्या कचन्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी स्वच्छतेची कामं सुरू करण्यात आली आहेत मुंबई पुणे आणि पिंपरी यिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची पथकं या भागात दाखल झाली आहेत सांगली प्रबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करा तसंच रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा असे निदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी काल सांगली इथं दिले जिल्हाधिकारी कार्यालयात प्रपरिस्थितीबाबत सर्व यंत्रणांचा आढावा घेताना ते बोलत होते यानंतर महाजन यांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन पूर पट्टयातील लोकांसाठी नवीन शहर उभारण्यात येईल त्यासाठीचा सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी दिली सोलापूर मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनीही याबाबत काल सोलापूरमध्ये पत्रकार परिषद धेऊन माहिती दिली पूर्यस्त भागातील जनजीवन सुरळीत होऊन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच वेळ लागेल असं ते म्हणाले सांगली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्यस्त भागाला भेट दिली

तसच पुरग्रस्तांना केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं आठवले यांनी सांगितलं पाटील पश्विम महाराष्ट्र आणि कोकणातली काही पूर्यस्त गावं दत्तक घेऊन तिथे पुनर्वसनाचं काम हाती घेणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत सांगितलं या भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यामुळे आणखी हातभार लागेल असं ते म्हणाले सातारा सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे नियंत्रित करण्यात आला आहे नदीची पाणी पातळी कमी झाल्याने कराड पाटण येथील पूर निवळला असून मदत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात ईद त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा ईद उल अज्हा अर्थात बकरी ईद चा सण काल राज्यात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला ठिकठीकाणच्या ईदगाह मैदानांवर शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुहिकरित्या नमाजपठण केलं कोल्हापूर सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ईद सण उत्साहात साजरा करण्याऐवजी पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यावर मुस्लीम बांधवांनी भर दिला कोल्हापूर आणि सांगलीमध्येही ईद साध्या पद्धतीनं साजरी झाली कुर्बानीसाठी जमा करण्यात आलेला निधी पूर्यस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय काही मुस्लीम संघटनांनी घेतला सांगलीतलं इदगाह मैदान कालही जलमय होतं त्यामुळे मुस्लीम बांधवांनी विश्रामबाग भागात नमाज पठण केलं जम्मू आणि काश्मीरमध्येही शांततापूर्ण वातावरणात ईद साजरी करण्यात आली दहशतवादी कारवायांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि श्रीनगरमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष भेटी देऊन सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला

पुरस्कार प्राप्त वीस व्यक्ति आणि तीन संस्थांमध्ये राज्यातल्या दोन व्यक्ति आणि एका संस्थेचा समावेश आहे कोल्हापूरचे ओंकार नवलिहाळकर नाशिक जिल्ह्यातील कळवणचे विनीत मालपुरे आणि चंद्रपूरच्या इको प्रो बहुउद्देशीय संस्थेला काल गौरवण्यात आलं

ओकार नवलिहाळकर हे कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत तर विनित मालपुरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून यूवा विकासाचं उल्लेखनीय काम ग्रामीण भागापर्यंत पोहोचवलं आहे इंट्रो राज्यातील धरणांच्या जलाशयात विविध प्रकारच्या साहसी जलक्रिडाचं आयोजन करून पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची नवी योजना तयार होत आहे

या योजनेमुळं स्थानिक तरुणांना त्याचबरोबर धरणामुळं विस्थापित झालेल्यानाही रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास जलसंपदा आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय

धुळे धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी दिली आहे

पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या दरम्यान मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूरमध्ये आता पूनर्वसानावर भर प्णे बंगळूरू महामार्गावरील वाहतूक टप्प्या टप्प्यानं सुरु अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ईद साधेपणानं साजरी आणि ओंकार नवलिहाळकर आणि विनित मालपूरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार